याप्रश्री सर्वात आधी न्यायालयात धाव घेणा या दहा आमदारांचा प्रश्न सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आधी सुनावणीसाठी घेतलं आहे या आमदारांनी राजीनामे स्वेच्छेने दिले आहेत की नाहीत ते विधानसभा अध्यक्षांनी पाहिलं पाहिजे असं ज्येष्ठ विधीज्ञ मुकुंद रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं एकदा राजीनामा दिल्यावर ते प्रलंबित न ठेवता गुणवत्तेच्या अधारे त्यावर निर्णय झाला पाहिजे असं ते म्हणाले कर्नाटक विधानसभेत सरकार विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे त्यावर अध्यादेश काढून तो पाळण्याची सक्ती बंडखोर आमदारांवर केली जाण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं

विशेष विमानानं त्यांना चेन्नईत आणल्यानंतर पुनामली शिल्या एनआयए न्यायालयात हजर करण्यात आलं

याप्रकरणी एनआयएनं शनिवारी हसन अली आणि हरीश महंमद या दोघांना अटक केली होती त्यातून भारतावर दशहतवादी हल्ला करण्याचा कट रचणा या त्यासाठी निधी गोळा करणा या आणि पूर्वतयारी करणा या टोळीचा पर्दाफाश आपण केला असल्याचं एनआयएनं म्हटलं आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी सर्व गुरु शिक्षक आणि मार्गदर्शकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत समाजाच्या जडणघडणीत गुरुचा मार्गदर्शकांचा फार मोलाचा वाटा असतो अशा गुरुवर्यांना माझा साष्टांग नमस्कार असं मोदी यांनी प्रतिपादन केलं गुरु पौर्णिमा हा हिंदू संस्कृतीमधला महत्त्वाचा दिवस आहे अध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरुंमुळेच मनुष्याला ज्ञान प्राप्त होवून तो समाजाला आपल्या ज्ञानाने विकसित करतो असंही ते म्हणाले भारतासह नेपाळ आणि भूतान मधले जैन हिंदू आणि बौद्ध धर्मीय लोक हा दिवस फार उत्साहानं साजरा करतात

मरीन ड्राईव्ह ते बोरीवली म्हणजेच दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईला जोडणा या या प्रकल्पाला पर्यावरण मंजुरी आवश्यक आहे असं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती प्रदीप नांद्राजो आणि न्यायमूर्ती एन एम जामदार यांच्या खंडपीठानं सांगितलं या प्रकल्पाविरुद्ध स्थानिक रहिवासी मच्छिमार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत न्यायालयाच्या निर्णयामुळे मुंबई महानगरपालिकेला या मार्गाचं काम आता चालू ठेवता येणार नाही एप्रिल महिन्यात मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला या प्रकल्पावर आणखी काम करण्यासाठी मज्जाव केला होता त्यावर पालिकेनं सर्वोच्च न्यायालयात अपिल केलं होतं मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं पालिकेला सध्याचं काम सुरु ठेवण्याची परवानगी दिली होती तर नवीन काम करायला मज्जाव केला होता सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाला या याचिका अंतिम सुनावणीसाठी घेण्याचे निर्देश दिले असून याचिकाकर्त्यांनी या प्रकल्पाच्या बांधकाम आणि भराव कार्याला आव्हान दिलं होतं यामुळे सागरी पर्यावरणाला धोका पोहोचेल आणि मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल असं म्हटलं आहे भाजपाच्या खासदारांनी आपापल्या मतदारसंघा निव्वळ राजकाणावर लक्ष केंद्रित न करता लोकहिताच्या कामांवर भर द्यावा अस आवाहन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं संसद भवनात भाजपा खासदारांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील नागरिकांच्या तक्रारी ऐकूण संबंधित अधिका यांशी चर्चा करावी तसंच सरकारी योजनांची माहिती नागरिकांना द्यावी अशी सूचनाही प्रधानमंत्र्यांनी केली असल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं खासदारांनी जनतेसाठी नवनविन योजनाही राबवाव्या असा सल्लाही मोदी यांनी यावेळी दिल्याचं ते म्हणाले ग्रेट डियन बस्टर्ड आणि लेसर फ्लोरिकन हे दोन भारतीय पक्षी दुर्मिळ होत असल्याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं या प्रजातींच्या संरक्षणासाठी त्वरित आपत्कालीन निवारण योजना आखून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक उच्च अधिकारप्राप्त समिती स्थापन केली आहे वन्यजीव कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ज्या राज्यात या प्रजाती प्रामुख्यानं आढळतात त्या राज्यांना आणि केंद्र सरकारला न्यायालयानं उत्तर द्यायला सांगितलं आहे

मेंदूज्वर थांबवण्यासाठी प्रशासनानं तातडीनं पावलं उचलत योग्य ती वैद्यकीय सुविधा देऊ करावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार बिहार अणि उत्तर प्रदेश सरकारकडे उत्तर मागितलं आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या खंडपीठानं आरोग्य मंत्रालय तसंच बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सचिवांना या संदर्भात नोटीसा पाठवल्या आहेत

काल पंधराव्या दिवशी दहा हजार आठशे पेक्षा जास्त भाविकांनी पवित्र गुंफेत प्रवेश करुन पुजा केली

रक्षाबंधन दिवशी ही यात्रा समाप्त होणार आहे आसाम आणि बिहारच्या पूखस्त भागांमधे मदत आणि बचावकार्यानं वेग घेतला आहे

या भागातल्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी दिल्लीत चोवीस तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलं आहे

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं आतापर्यंत दोन्ही राज्यांमधल्या सहा हजारांहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवलं आहे आसाममधील पूस्थिती अजूनही गंभीर आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल आसामच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनी वरून चर्चा केली आणि राज्याला सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करण्याचं आश्वासन दिल सोनोवाल यांनी प्रधानमंत्र्यांना मदत बचाव आणि पुनर्वसन कार्याची माहिती दिली गेले काही दिवस ईशान्येकडल्या मिझोराम मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना मुसळधार पावसामुळे पुरस्थितीचा सामना करावा लागत आहे भारत आणि आसपासच्या राष्ट्रांमधे अतिवृष्टीमुळे झालेल्या मनुष्य आणि वित्तहानीवर संयुक राष्ट्रसंघाचे प्रमुख अँतोनियो गुटेरस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे गरज पडल्यास संपूर्ण जग भारत आणि तिर बाधित राष्ट्रांच्या मागे ठामपणे उभं राहील असं ते म्हणाले

बचाव दलांकडून बचावकार्य अजुनही सुरू असून हजारो जण अजूनही आश्रय छावणीत राहत आहेत

पाकिस्ताननं बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारतीय विमानांवर घातलेली बंदी उठवत आज सकाळी आपलं हवाई क्षेत्र सर्व नागरी विमान वाहतुकीसाठी खुलं केलं हवाई वाहतूक सेवामार्गांमुळे सर्व प्रकारच्या नागरी वाहतुकीसाठी पाकिस्तानचं हवाई क्षेत्र तात्काळ प्रभावानं खुलं केलं असल्याची सूचना पाकिस्तानच्या नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणानं हवाई कर्मचा यांसाठी जारी केलं आहे

दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमाराला एक चार मजली भारत कोसळली